एसटी प्रवाशांना मिळणार स्वस्त दरात शुद्ध पाणी नाथजल योजनेचं लोकार्पण

अर्थव्यवस्थेची विविध क्षेत्र खूली होत आहेत आणि वर्तमान उत्सवी हगामात मागणीमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे हे लक्षात घेऊन पत हमी योजनेची ही मृदत वाढवण्यात आली आहे

गुंतवणुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल एमआयडीसी आणि विविध कपन्यामध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या

इंग्लंड स्पेन जपान सिंगापूर यासारख्या देशांतील उद्योजकांनी सामंजस्य करार केले असून राज्यास गुंतवणुकीसाठी प्राधान्य दिलं जात असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं

पुलत्स्य प्ण्यातील आयुका अर्थात आंतर विद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्रामध्ये दरवर्षी पुलस्त्य विज्ञान महोत्सव आयोजण्यात येतो

आयुकाच्या मुक्तांगण विज्ञान शोधिकेच्या इमारतीत हा महोत्सव भरेल महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक पू

देशपांडे यांनी आयुकाच्या मुक्तांगण विज्ञान शोधिका या इमारतीच्या बांधकामासाठी भरीव आर्थिक मदत केली होती त्याबद्दल कृतज्ञता म्हणून पु

यंदा ऑनलाइन महोत्सवाव्दारे विज्ञान विषयक माहिती जाणून घेण्याची संधी श्रोत्यांना मिळणार आहे तज्ज्ञांची व्याख्यानं ऑनलाइन आयोजित करण्यात आली आहेत

त्यानंतर आकाश दर्शनाचा ऑनलाइन कार्यक्रम होईल सात नोव्हेंबरला दुपारी तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत इंग्रजि भाषेत व्याख्यानं होतील तर आठ नोव्हेंबरची व्याख्यानं दुपारी तीन ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मराठी भाषेत असतील अशी माहिती आयुकाचे प्राध्यापक समन्वयक डॉ सुहद मोरे आणि मुकांगण विज्ञान शोधिका प्रमुख डॉ समीर धुर्डे यांनी दिली आकाशवाणी बातम्यांसाठी प्रसाद पाठक प्णे नाथजल एसटीच्या लाखो प्रवाशांना स्वस्त दरात दर्जेदार शुद्ध पाणी मिळावं या उद्देशानं नाथजल या शुद्ध पेयजल योजनेचं लोकार्पण परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्या हस्ते काल करण्यात आलं

टी

टप्याटप्यानं राज्यातील सर्व बसस्थानकावर नाथजल हे एसटी महामंडळाचं अधिकृत पेयजल उपलब्ध होणार आहे त्यामुळे बसस्थानकावर कोणत्याही इतर कंपन्यांच पेयजल विकण्यास बंदी असेल असं परब यांनी यावेळी सांगितलं वीजबिल कोरोना कालावधीमध्ये आलेल्या वाढीव वीज बिलांसंदर्भात दिलासा देण्याबाबत चर्चा सुरु असून दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे असं सूतोवाच ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी केलं आहे राऊत यांनी ट्रॉम्बे इथल्या टाटा वीज निर्मिती केंद्राला भेट देऊन पाहणी केल्यानंतर वार्ताहरांना ही माहिती दिली

औरंगाबाद विभाग पदवी पुणे विभाग पदवी नागप्र विभाग पदवी अमरावती विभाग शिक्षक आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघांसाठी ही निवडणूक होणार आहे

अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून अनेक नामांकित दिवाळी अंक यदा केवळ आर्थिक कारणामुळं प्रकाशित होणार नाहीत दिवाळी अंकाचं संपूर्ण आर्थिक गणित जाहिरातींवरच अवलंबून असतं आणि यंदा कोरोना प्रादुर्भावाचा जबर फटका सर्वच व्यावसायिकांना बसला असल्यानं जाहिरात क्षेत्राकडून दिवाळी अंकांसाठी फारसा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे अनेक प्रमुख प्रकाशकांनी दिवाळी अंकच प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतला असल्याचं दिवाळी अंक संपादक संघटना अर्थात दिवा चे उपाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे यांनी काल सांगितलं स्टॉलवर येऊन दिवाळी अंक खरेदी करण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपराही यंदा कोरोना प्रादुर्भावामुळं खंडित होण्याची शक्यता असून दिवाळी अंक प्रदर्शनावरही या साथीचा परिणाम दिसून येणार असल्याचं प्रकाशक संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे कोरोनामुळे यंदा दिवाळी विशेषांकाची निर्मिती आणि वितरणावर परिणाम होणार असला तरी वाचकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन छापील अंक अधिकाधिक वाचकांना उपलब्ध व्हावेत यासाठी अखिल भारतीय मराठी नियतकालिक संघटनेनं मात्र पुढाकार घेतला आहे

देशभरातील वाचकांना हवे तर ते घरपोच पाठवण्याची व्यवस्थाही उपलब्ध होईल असं संघटनेचे उपाध्यक्ष घनश्याम पाटील यांनी सांगितलं

पृण्यासह राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांसमोर डॉक्टरांनी निषेध नोंदवला त्वरित मागण्या मान्य करा अन्यथा रुग्णसेवेर परिणाम झाल्यास सरकार जबाबदार असेल असा इशारा अस्थायी प्राध्यापक संघटनेचे प्रतिनिधी डॉक्टर नंदकुमार साळुके यांनी दिला आहे

महापोर किशोरी पेडणेकर यांनी काल वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली

सांगली सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज वसूली कमी असलेल्या भागात शेतीसाठी दीर्घ आणि मध्यम मुदतीची कर्जे न देण्याचा तसेच कर्जमाफी घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे उपेक्षित शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्जप्रवठा करण्याचा मृळ हेतू बाजूला पडला असून अतिवृष्टीमुळे आधीच बेजार झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत जिल्हा बँकेने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सुनील फराटे यांनी दिला कांदा मालेगाव तालुक्यातल्या एका व्यापाऱ्याला परवाना दिल्याच्या निषेधार्थ काल बागलाण तालुक्यातील नामपूर बाजार समितीत स्थानिक व्यापा यांनी कांदा लिलाव बंद पाडले नाशिक जिल्ह्यात गेल्याच आठवड्यात व्यापा यांनी केंद्र सरकारच्या कांदा साठवण्कीच्या मर्यादेच्या निषेधार्थ चार दिवस लिलाव बंद ठेवले होते ते सुरू होत नाही तोच काल बागलाण आणि धुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना या बंदचा पुन्हा फटका बसला बाजार समितीने व्यापाऱ्यांना नोटिस बजावली आणि चर्चेला बोलवले परतू रात्रीपर्यंत तोडगा निघाला नव्हता

त्याची वाहतूक शेतकऱ्यांनी करायची नाही तसे स्पष्ट आदेश उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत वाहतुक तृम्ही करा असं जर महावितरणनं सांगितलं तर थेट माझ्याकडे तक्रार करा असं त्यांनी काल अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातल्या मिरी इथं ग्रामस्थांना सांगितलं

संपूर्ण जिल्हयात शेतक यांचं प्रचंड नुकसान झालं असून कुठलेच निकष न ठेवता कृषी विभागानं केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणाच्या आधारावर जिल्हयातील शेतक यांना सरसकट न्कसान भरपाई देण्याची मागणी यावेळी खासदार भावना गवळी यांनी केली आंदोलन अकोला जिल्ह्यात सततच्या पावसामुळे कपाशी सोयाबीन उडीद मूग या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामुळे तत्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत करावी या मागणीसाठी काल दोन यूवा शेतकर्यांानी आकाशवाणीच्या टॉवरवर चढून अनोखे आंदोलन केले अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सोसायटीने शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या घेऊन परस्पर कर्जाचं पुनर्गठन केलं असाही त्यांचा आरोप होता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी फोनवरून युवकांची समजूत काढल्यानंतर हे युवक टॉवरवरून खाली उतरले नवी मुंबई उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम काल नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यात आली